ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी देशाच्या वाट्याचं लोणी पळवण्याचं काम केलं तर भाजपा खऱ्या अर्थानं देशाची सेवा करत आहे असं ते म्हणाले काँग्रेसमुक्त भारत म्हणजेच देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचं भाजपाचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं भाजपा सरकारनं सुरू केलेल्या उजाला योजना सौभाग्य योजना आणि तेर अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेची सेवा करत राहणं म्हणजेच भाजपायुक्त भारत असा अर्थ आहे असं नड्डा यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते

जीएसएलव्ही एम

या चांद्रयानाचे तीन भाग आहेत

राज्यात कर्करोग उपचार आणि रक्तशुद्धिकरणाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यावर लोकांमध्ये समुपदेशन आणि जनजागृतीचं काम राज्य सरकार लवकरच हाती घेणार आहे

ते आज ठाणे जिल्ह्यात कसारा क्वें प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नविन मारतीचं लोकार्पण केल्यानंतर बोलत होते काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं राज्यभर शिबिरं कार्यशाळा घेऊन जनजागृती केली जाणार असून ठाण्यात टाटा रुग्णालय ठाणे महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कर्करोग रुग्णालय सुरु करण्याचे प्रयत्न प्रगती पथावर सुरु आहेत शासकीय रुग्णालयात रक्तशुद्धिकरण सुविधा मिळाव्यात यासाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट सारख्या सेवाभावी संस्थांमार्फत यंत्रसामुग्री घेण्याचं काम सध्या सुरु आहे असं त्यांनी सांगितलं शेतकरी हिताचे काम करणाऱ्यांना लढण्याचं बळ दिलं पाहिजे असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात सोमठाणा श्विं शेतरस्ता लोकार्पण आणि वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते शेतकरी हित जपण्याचे काम महत्वाचं आहे अनेकविध उपक्रम शासन स्तरावर विविध योजना आणि समाजात चळवळींच्या माध्यमातून ते केलं जातं चळवळींच्या माध्यमातून घरावर त्ळशिपत्र ठेवून काम करणारे आजही आहेत त्यांना अन्यायाविरूद्ध लढण्याचं बळ दिलं पाहिजे असं ते म्हणाले राज्यातल्या नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी सरकारनं ईशा फाऊंडेशनच्या सहकार्यानं नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेतला आहे वनमंत्री सुधीर म्नगंटीवार यांनी ही माहिती दिली

यासाठी नदीकाठच्या जागांची निश्चिती केली आहे

मी अंतरावर वृक्षलागवड कार्यक्रम राबवण्याचं नियोजन केलं असल्याचं मूनगंटीवार यांनी सांगितलं

गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा श्रि शासकीय आश्रमशाळेत महिला अधिक्षकाची नियुक्ती करण्याबाबत निवेदन देऊनही ही जागा भरली जात नसल्यानं तिथल्या विद्यार्थिनींनी ही आश्रमशाळा सोडून दिली आहे सत्राच्या सुरुवातीपासूनच अधीक्षकाची जागा रिक्त आहे

लातूर जिल्ह्यात सामाजिक समरसता मंच आणि दारिद्र्य विरोधी अभियानातर्फे युवा उद्योजक परिषद घेण्यात आली निलंगा तालुक्यातल्या अंबुलगा या खेड्यात झालेल्या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक कुकडे यांनी केलं ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमातीतील तरुणांना उद्योग व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक अभंग सुर्यवंशी यांनी दिली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांच्या पार्थिव देहावर आज दूपारी दिल्लीतल्या निगमबोध घाटावर सरकारी तिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शीला दिक्षीत यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेस कार्यकर्ते भर पावसातही मोठया संख्येनं उपस्थित होते संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी प्रियंका गांधी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही यावेळी उपस्थित होते

शीला दिक्षीत यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयात ठेवलं होतं तिथं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग मुख्यमंत्री अशोक गहलोत कमलनाथ यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं

आगामी वेस्ट डिज क्रिकेट दौ यासाठी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत निवड समितीनं संघ जाहीर केला

ऋषभ पंत आणि वृद्धीमान साहा या दोन यष्टीरक्षकांसह मयांक अगरवाल के

राहल चेतेश्वर प्रजारा हन्मा विहारी रोहित शर्मा आर अश्विन रविंद्र जडेजा क्लदीप यादव ईशांत शर्मा मोहम्मद शमी जसप्रीत ब्मराह आणि उमेश यादव यांची दोन कसोटी सामन्यांसाठीच्या संघात निवड झाली आहे

वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे त्याच्यासह ट्रकमालकाविरुद्ध सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तळासरी बोर्डी दापचरी धुंदलवाडी या गावांसह ग्रजरातमधल्या उंबरगाव परिसरात आज सकाळी प्रन्हा भूकंपाचा धक्का बसला काल सकाळपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवू लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी मजुरांना घेऊन जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा टेंपो उलटला जखमींना जिल्हा शासकीय आणि एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मराठवाडयात ब याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे